आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज सर्वत्र नारी शक्तीचा जागर भारतीय महिला क्रिकेट संघही इतिहास रचण्यासाठी सज्ज आता सविस्तर बातम्या जनऔषधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जनऔषधी दिनानिमित्त जनऔषधी केंद्रांचे मालक आणि योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हीडोओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला

पृण्याच्या ससून रुग्णायलयात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाच थेट प्रसारण झालं यावेळी पूण्यातली जन औषधी केंद्राची लाभार्थी रुग्ण झेबा खान हिने पंतप्रधानांशी सवांद साधला

त्यांच्या हस्ते महिलांना सर्विटरी नप्रक्रिन्स देण्यात आले यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर म्हणाले

कोरोना विषाणूबाबतच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये कोरोनाला घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

या निर्गुतवणुक प्रक्रियेसाठी सरकारनं दोन मे पर्यंतची मुदत ठरवली आहे

तसंच मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी छापेही टाकले दरम्यान येस बँकेच्या खातेधारकांचे पेसे सुरक्षित असल्याची म्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे त्या काल नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलत होत्या

या निमित्त मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल अयोध्येला भेट देऊन रामलल्लाचं सहकुटुंब दर्शन घेतलं आम्ही भाजपापासून बाजूला झालो आहोत हिंदुत्वापासून नाही असं त्यांनी नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं

देवधर सोमणी माधवी ईशान्येकडच्या राज्यांमधून आलेल्या नागरिकांशी विद्यार्थ्यांशी मैत्री करा त्यांची भाषा शिकून घ्या त्यामुळे देश अधिक मजबूत होईल असं आवाहनभारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी काल पुण्यात केलं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्षानिमित्त माझे ईशान्य भारतातले अनुभव आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते

स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रूजवण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात येते स्त्री पुरुष समानतेची पिढी महिला अधिकारांचा सन्मान ही आजच्या दिवसासाठीची संकल्पना आहे महिला दिनानिमित्त पंतप्रधानांची समाज माध्यमांवरची सर्व खाती आज कर्तृत्ववान महिलांना समर्पित करण्यात आली आहेत अनेक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवणाऱ्या महिला आता प्रत्यक्ष सैन्यात दाखल होऊन देशाच्या सेवेसाठीही सज्ज झाल्या आहेत

आपल्यामध्ये खूप क्षमता असते पण आपण त्याला कधी तिथपर्यंत पोहोचू देत नाही

त्या मुलींसाठी ते खूपच सोपं घेऊन जाईल

महिला दिनानिमित्त राज्यात सर्वत्र आज कार्यक्रमांची रेलचेल आहे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज मुंबईत महिला कला महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे तसच पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा रस्ती काढण्यात येणार आहे नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेनं या निमित्तानं शुक्रवारी पूण्यात राज्यातल्या पाच सर्वोत्कृष्ट बचत गटांचा सत्कार केला

अहमदनगरच्या या सखी केंद्राबाबत माहिती ऐकुया आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट कौट्रंबिक कलहानंतर पतीपासून वेगळी झालेली एक महिला अहमदनगरच्या सखी केंद्रात आली तेव्हा ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती पण नंतर सखी केंद्रामध्येच तीचं आणि तिच्या पतीचं समुपदेशन केलं आणि आज ते दोघेही सुखाने संसार करत आहेत

कौट्रंबिक वाद घरगुती हिंसाचार मानसिक छळ आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा यात समावेश असून अनेक महिलांना हे केंद्र आधार देत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपूते अहमदनगर महिला क्रिकेट जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असतानाच भारतीय महिला क्रिकेट संघ नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे महिलांच्या वीस षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज मेलबर्न इथं भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला तो वगळता भारतानं या स्पर्धेतले सर्व सामने जिंकून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या असून या सामन्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे

प्ण्यासारख्या आधूनिक शहरातील ही आकडेवारी धक्कादायक आहे

तण होळी पर्यावरणाचा असमतोल दूर करण्याच्या हेतूनं बायोस्फिअर्स संस्था पर्यावरण मंच तसंच भारतीय मजदूर संघाच्या वतीनं प्रण्यात उद्या तण होळीचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमातून उपद्रवी परदेशी वृक्ष आणि त्रासदायक तणांची होळी केली जाणार आहे भविष्यात प्रत्येक पौर्णिमेला तण होळी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं बायोस्फिअर्सचे डॉक्टर सचिन प्णेकर यांनी सांगितलं नंद्रबार दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवाच्या होळी उत्सवाला सुरवात झाली असुन निसर्गपुजकांची ही होळी पुढचे सात दिवस रंगणार आहे सिंधुदुर्ग सिंधूदूर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी शहराला हागणदारी मुक्त गावाचा वरचा दर्जा म्हणजेच ओडिएफ प्लस प्लस दर्जा मिळाला आहे

पालघर पालघरमध्ये प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी अनेक विक्रेते करत नव्हते हे लक्षात आल्यावर जिल्हाधिकारी डॉ